कर्करोग रूग्णालय आणि संशोधन केंद्रांसाठी राज्य सरकारतर्फे भरीव मदत देण्यात येणार

राज्यात मोतीबिंदुच्या आजारांनी पिडीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या राज्यात सांडेसतरा लाख मोतीबिंद्र रूग्ण आहेत

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं केली हिंदुस्तान कॉलनी स्थित सिटी प्रिमीयर कॉलेजच्या प्रांगणात आज नेत्र संस्थान आणि अनुसंधान केंद्रातर्फे संचालित माधव नेत्रालय सिदी सेंटरचं लोकार्पण करण्यात आले माधव नेत्रालय सिदी सेंटरचं लोकार्पण सरसंघचालक श्री मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आहे त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री श्री

त्याप्रसंगी स्वामी अवघेशानंद गिरीजी महाराज स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज केंद्रीय परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री श्री नितीन गडकरी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ जगतप्रसाद नहा पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यसभा सदस्य डॉ सुभाष चंद्रा महापौर श्रीमती नंदा जिचकार माधव नेत्रालयाचे अध्यक्ष डॉ श्रीकांत अंधारे आदी उपस्थित होते

केंद्रीय मंत्री श्री

मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे अवयव त्यांच्या नातलगाच्या इच्छेने दान करता यावे याकरीता दीसीएसच्या मदतीनं येणाऱ्या काळात ड्रायविंग लाईसेन्स देतांना प्रत्येक वाहनचालकांकडून केलेला अवयव दानाचा संकल्प त्यात नमुद असणार आहे विविध प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कर्करोगाचं त्वरीत आणि अच्रक निदान होणं गरजेचं आहे रूग्णालय आणि रिसर्च सेंटरसाठी राज्य सरकारतर्फे भरीव मदत देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कर्करोग रिलिफ सोसायटी यांच्या वतीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पीटर आणि रिसर्च सेंटरच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागप्ररात झालं त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री श्री

कर्करोगाचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात येत असून याअंतर्गत कर्करोगाच्या निदानासाठी मोहिमही राबविण्यात येत आहे केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले की नागपूरात विदर्भासह छत्तीसगड मध्यप्रदेश आणि अन्य राज्यातूनही कर्करोगावरील उपचारांसाठी रूग्ण मोठया प्रमाणात येत असतात गरीब रूग्णांना माफक शुल्कात सेवासुविधा देण्यात याव्यात असं त्यांनी पुढं सांगितलं अध्यात्मा व्यतिरिक्त संस्कृत भाषा ही विज्ञान विधी आणि तत्वज्ञानाची देखील आहे असं राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी सांगितलं ते ओडीशातील पुरी इथं राष्ट्रीय संस्कृत संस्थेच्या शताब्दी उत्सवाला संबोधित करताना बोलत होते आदी शंकराचार्यांच्या वेळी संस्कृत या केवळ एका भाषेनं भारताला एकत्रित ठेवलं जायी राजगुरू उत्कल मनी गोपाबंधु यांच्यासारखे स्वातंत्र्य सैनिक हे संस्कृत विद्ववान होते दरम्यान आज सायंकाळी राष्ट्रपती आय आय टी भूवनेश्वरच्या दिक्षांत समारंभाला उपस्थित राहुन संबोधित करतील सब का साथ सबका विकास हा मंत्र षेऊन देशातील गरीब आणि अल्पउत्पन्न मध्यम वर्गाचं जिवनमान सुधारण्यासाठी सरकार काम करत असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आंध्रप्रदेशमध्ये श्री शैलम इथं आज उगादी सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते जनआंदोलनाचं महत्व सरकारला माहित असून त्यामुळेच स्वच्छ भारत अभियानाचं काम दुपटीनं झालं असल्याचं ते म्हणाले कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी इंटरनेटवर आधारबाबतची वैयक्तिक माहिती देताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन भारतीय विशेष ओळख प्राधिकरणानं केलं आहे आधार ओळखपत्र प्रकीया सुरक्षित असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे परंतू इंटरनेटवर उपद्रव करणाऱ्या काही जणांकडून आधारचा गैरवापर होऊ शकतो असंही प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे तसंच एखाद्याची वैयक्तिक माहिती प्रकाशित केल्यानं आधार सुरक्षेला कुठल्याही प्रकारचा धोका नसून आधार डेदाबेस सुरक्षित असल्याचंही प्राधिकरणानं म्हटलं आहे विविध सुधारणा सुशासन आणि नाविण्यपूर्ण पध्दतींचा अवलंब यांच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आणि कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी कार्य करीत असल्याचं कृषीमंत्री श्री

नवी दिल्ली इथं आयोजित कृषी उन्नती मेळाव्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते सरकारच्या उपाययोजनांनी शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून प्रोत्साहन देणारे निकाल मिळाले असल्याचं ते पूढं म्हणाले

संरक्षण विभागाच्या सूत्रांनुसार पाकिस्तान कडून सकाळी रहिवाशी भागांच्या लक्ष्य करून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला दरम्यान भारतीय सैन्यदल याला चोख प्रत्युत्तर देत आहे पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी गरीबांच्या सेवेला इश्वराची सेवा मानली

मराठी नववर्षात श्री सालासर सेवा समितीच्या माध्यमातून नागपूरातील मेयोमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी नाममात्र शुल्क आकारून दिनदयाल थालीच्या माध्यमातून पवित्र कार्य हाती घेण्यात आलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री श्री

आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं दिनदयाल थालीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन कसं करता येईल याचा ध्यास पंडीत दिनदयाल यांना होता असं सांगून मुख्यमंत्री श्री फडणवीस पुढं म्हणाले की पिडीत वंचीत आणि रूग्णांच्या नातेवाईकांना एक आधार म्हणून ही थाली सुरू केली आहे नाममात्र दहा रूपये षेऊन रूग्णांच्या नातेवाईकांना पोटभर जेवण या थालीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे

फडणवीस पुढं म्हणाले यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी दिनदयाल थाली सुरू करण्यात आली

लवकरच डागा रूग्णालयात सुध्दा रूग्णांच्या नातेवाईकांसाठी दिनदयाल थालीची व्यवस्था करण्यात येणार आहे चैत्र शुक्लादी उगाडी गुढी पाडवा चेट्रदी चंद्र नवरेह साजिब्र चिराउबा हे नववर्षाचे उत्सव देशात सर्वत्र साजरे करण्यात येत आहे

या सणांच्या निमित्त राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती श्री

व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शूमेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रात मुंबईसह सर्वत्र लोकांनी पारंपरिक वेशभूषा नृत्य बाईक रॅली इत्यादींच्या माध्यमातून सण साजरा केला नागप्ररात देखील गुढीपाडव्या निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं भव्य रांगोळया गीतरामायणाचे कार्यक्रम शोभायात्रा पाडवा पहाट इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले

आज गुडीपाडवा हा सण मोठया हर्ष उत्साहात संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येत असला तरी गोंदिया जिल्हा परिषदेनं या उत्सवाला शैक्षणिक महत्व देत गूडीपाडवा या सणाचं औचित्य साधून तत्कालीन जिल्हाधिरकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून गुडी पाढावा शाळा प्रवेश वाढावा हा अभिनव उपक्रम राबवून मागच्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविली आहे या दिवशी शाळेत प्रवेश घेणाऱ्या लहान चिमुकल्यांचे अक्षवंत करून बैलबंडी वरून वाजत गाजत गावात मिरवणूक काढण्यात आली कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर आयोजित भव्य जिल्हा कृषी महोत्सवास जिल्हयातील शेतकऱ्यांसह नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून पहिल्या दोन दिवसांतच विविध बचत गटांच्या सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी होती शेतकरी ते थेट ग्राह्क अशी संकल्पना असलेल्या विविध बचत गटांच्या कक्षातून जिल्ह्यातील काळया कसदार मातीत निर्माण झालेली सेंद्रिय उत्पादने या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे पहिल्याच दिवशी महोत्सवात तूर उडीद हरभरा आदी डाळी हळद भाजीपाला आदी सेंद्रिय उत्पादनांचा चांगला खप झाला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर अनेक नागरिकांनी नववर्षांची खरेदी सेंद्रिय उत्पादनांपासून सुरू करण्यास पसंती दिली

या मालिकेत भारतानं सलग तीन सामने जिंकुन आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे

या माध्यमातून हे बचतगट कार्यरत असलेल्या साधारण दोन हजार गावांपर्यंत पहिल्याचं आठवडयात ही योजना पोहोचली आहे किशोरवयीन मुलींना फक्त पाच रूपयात तर महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देणं तसंच त्याच्या वितरण व्यवसायातून बचतगदांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दुहेरी उद्देशानं नुकताच जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे